पूण्यात आजपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा

आधुनिक कोच आणि स्थानकांवर चांगल्या सोयी देता याव्यात यासाठी ही दरवाढ करण्यात आल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे

जी एस टी देशातील जी एस टी म्हणजेच वस्तू सेवा कराचं संकलन डिसेंबर अखेरीस एक लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे

गगनयान भारताच्या गगनयान या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी हवाई दलाच्या चार कर्मचाऱ्यांना निवडण्यात आलं आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोषे प्रमुख के सिवन यांनी काल बंगळूरू इथं वार्ताहरांना ही माहिती दिली या महिना अखेरीपासून रशियामध्ये या चौघांचं अंतराळ भ्रमणासाठीचं प्रशिक्षण सुरू होणार आहे

अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यात आणि मतदान शांततेत पार पडण्यात याचा लाभ झाला

खातेवाटप राज्य मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर होण्याची शक्यता आहे शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉप्रेस या घटक पक्षांच्या नेत्यांनी यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या मात्र कालअखेर खातेवाटप निश्वित झालं नव्हतं मंत्रीमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांची नाराजी दूर करण्याची मोठं आव्हान या तिन्ही पक्षांसमोरआहे

उद्या आणि परवा ही साहित्य ज्योत जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातून फिरवली जाईल साहित्य संमेलनाची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणी उस्मानाबाद केंद्रानं जागर साहित्याचा ही विशेष मालिकाही सुरू केली आहे या साहित्य संमेलनाच्या संकल्पना गीताचं लोकार्पण काल आकाशवाणीच्या उस्मानाबाद केंद्रावरून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते झालं या गीताची ही एक झलक

राष्ट्रवादीने ही दोन्ही पदे पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवलं आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रोहन बने आणि उपाध्यक्षपदी महेश नाटेकर यांची काल बिनविरोध निवड झाली ही निवड एका वर्षासाठी आहे नवी मंबई नवी मुंबई महापालिकेच्या अड्वावीसाव्या वर्धापनदिनानिमित्त काल वाशीच्या विष्णूदास भावे नाटयगृहात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आगामी काळात महापालिके तर्फे घनकचरा व्यवस्थापनातला अत्याधूनिक प्रकल्प क्रीडा अकादमी ई रुग्णालय प्रणाली असे विविध प्रकल्प राबवले जातील अशी माहिती आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिली

या प्रत्येक वनधन केंद्रात तिनशे स्त्री पुरूषांना काम करण्याची मान्यता मिळाली असून या केंद्रातून जंगलातल्या चिंच मध डिंक करंजळी आवळा रिठा या गौणवन उपजाची खरेदी होणार आहे जवान शहीद सातारा जिल्ह्यातल्या मुंडे गावचे सुपुत्र संदीप रघुनाथ सावंत यांना काल जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत वीरमरण आलं जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात घुसखोरी रोखण्यासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान संदीप सावंत आणि अर्जून थापा मगर हे दोन सैनिक हृतात्मा झाले

कोणताही अनुषित प्रकार न घडता शांततेत हा कार्यक्रम पार पडला स्थानिक जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं इथं आलेल्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या सुरक्षिततेसाठीही चोख बंदोबस्त ठेवला होता प्रशासनानं यंदा योग्य प्रकारे सोयी सुविधा पुरवल्याबद्दल अनेकांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं फले दांपत्य सन्मान दिवस क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या मुर्लीसाठीच्या पहिल्या शाळेच्या दिवसाची आठवण म्हणून काल फुले दांपत्य सन्मान दिवस साजरा करण्यात आला यानिमित्त समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीर्फे काल पूण्यातील भिडे वाडा इथून भव्य फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं

पालघर राज्यातल्या जनतेनं दिलेल्या जनादेशाचा अवमान करून विश्वासघात करून स्थापन झालेल्या राज्य सरकारकडुन आता राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरु झाली आहे अशी टिका विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पालघर इथं केली

लातर लातूर जिल्ह्यानं स्वच्छतेच्या क्षेत्रात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून जैविक शौचालय उभारून शाश्वत स्वच्छतेकडे वाटचाल केली आहे असं मत जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केलं जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागानं उभारलेल्या सार्वजनिक जैव शौचालयाचं लोकार्पण केल्यानंतर ते काल बोलत होते सेस माफ नंदरवार नंदूरबार शहरात पेट्रोल डिझेलवर आकारण्यात येणारा अधिभार कालपासून माफ करण्यात आला आहे या आकारणीमधून द्चाकी वाहनांकडून पथकर वसूल करणारे नंद्रबार एकमेव शहर होतं गडचिरोली आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एम एस सी आय टी प्रशिक्षणात बोगस प्रशिक्षणार्थी दाखवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचं प्रकरण उघडकीला आलं आहे या प्रकरणी गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांच्यासह संगणक प्रशिक्षण संस्थांच्या आठ संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या टेंभूटोला गावाजवळ सागवान लाकडांची अवैध वाहतूक करणाऱ्या आठ जणांना वनविभागानं काल ताब्यात घेतलं

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहन सीमा चोरडिया हवामान् राज्यात सर्वत्र आता थंडीचा जोर आहे

पिकांसाठी थंडी अनुकल असली तरी धकं मात्र मारक ठरत आहे अमरावती जिल्ह्यात काल रात्रीपासन मुसळधार पाउस पडत आहे उद्या सकाळपर्यंत विदर्भ आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे

नमस्कार